या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना देशभरात वेग आला आहे

भारतीय जनता पार्टीनं काल उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली

नांदेड श्विून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणुक लढण्याची घोषणा केली आहे

आयोगानं माध्यमांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून यात पहिल्यांदाच समाजमाध्यमं आणि संकेतस्थळांचाही समावेश केला आहे

या मार्गदर्शक सूचना मतदानपूर्व सर्वेक्षण राजकीय वादविवाद विश्लेषण ध्वनीफिती आणि ध्वनीचित्रफितींसाठी लागू असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे

मलेशियात प्रीह विं सुरू असलेल्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज दुसऱ्या फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे

या सामन्यात वरुण कुमार आणि सिमरनजीत सिंग यांनी गोल केले होते मंगळवारी भारताचा सामना मलेशियाबरोबर ब्धवारी कॅनडाबरोबर तर शुक्रवारी पोलंडबरोबर होणार आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किग्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला काल रात्री चेन्नई िक्वे झालेल्या सामन्यात सात गडी राखून हरवलं

हरभजन सिंह आणि विरान ताहीर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर रवींद्र जाडेजानं दोन गडी बाद केले यंदा आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं नाही सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं सोहळ्याच्या आयोजनासाठीचा निधी सस्ति दलं आणि पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी देण्याचा निर्णय घेतला